काही ठळक बातम्या

रब्बी पिकासाठी असलेल्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय अटल सौर कृषी पंप योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेमुळं राज्यात नवे उद्योजक घडणार

राज्यात राबवण्यात आलेल्या पोषण अभियानात चंद्रपूर जिल्हा परिषदेनं उत्तम कामगीरी करीत द्रसरा क्रमांक पटकावला येत्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पव्न वाढविण्याच्या दृष्टीनं रब्बी पिकाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे केंद्रीय क्रूषी मंत्री श्री राधामोहन सिंग यांनी आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे गहू मसूर चणा आणि मोहरी इत्यादी धान्याचा यात समावेश आहे

सिंग यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्र संघाचा सर्वोच्व प्रस्कार चॅंपियन्स ऑफ द अर्थ या पुरस्कारानं गौरवान्वित करण्यात आलं आज नवी दिल्ली इथं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस श्री अँटानियो ग्रुटेरस यांच्या हस्ते श्री मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला शाश्वत विकास आणि हवामान बदलासंदर्भात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला चँपियन्स ऑफ द अर्थ हा सन्मान पर्यावरण सुरक्षेसाठी भारतीयांच्या कटीबद्धतेचं प्रमाण असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे हा पुरस्कार करोडो शेतकऱ्यांचा सन्मान आहे जे मातीला आपल्या प्राणादुनही प्रिय मानतात तसंच प्रकृति आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्यांचा हा सम्मान असल्याचं श्री मोदी यावेळी म्हणाले परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी यावेळी केलेल्या भाषणात संयुक्त राष्ट्रसंघाचे आभार व्यक्त करत भारतासाठी हा गौरवाचा दिवस असल्याचं म्हटलं आहे भारतानं पॅरिस हवामान बदल करारावर कोणत्याही दबावाखाली स्वाक्षरी केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पंतप्रधानांसोबत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्रअल मॅक्रोन यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारोहात त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देवविली व्यायाधीश दिपक मिश्र यांचा कार्यकाळ कालच समाप्त झाला

शपथ ग्रहण समारोहाला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी केंद्रीय ग्रहमंत्री श्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय अर्थमंत्री श्री अरूण जेटली उपस्थित होते केंद्रीय वाणिज्य उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी ब्रुकताच विभागवार निर्यात प्रोत्साहन धोरणाचा आढावा घेतला सरकारची विविध मंत्रालयं आणि विभागांनी आपापल्या क्षेत्रासाठीचा हा आढावा तयार केला आहे निर्यात क्षेत्रात जवाहीरे आाणि दागिने चामड्याच्या वस्तू वस्त्रोद्योग आणि तयार कपडे अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स रसायने आणि पेट्रोकेमिकल्स औषधं कृषी आणि संलग्न क्षेत्र तसंच सागरी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यावर उद्योग मंत्रालयानं भर दिला आहे विभागवार निर्यात प्रोत्साहन धोरणाची ही तिसरी आंतरमंत्रालयीन बैठक होती निर्यात धोरणात समन्वय राखण्यासाठी सर्व खाती मिळून काम करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं निर्यातीसाठी दक्षिण आशियाई देशांवर अधिक भर द्यावा अशी सूचना त्यांनी केली आशियाई प्रदेशातल्या काही देशांसोबत वस्तूंची निर्यात आणि देवघेवही केली जाऊ शकेल असं ते म्हणाले अटल सौर कृषी पंप योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजूरी दिली आहे

या योजनेमुळं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होणार आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतल्या दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे

राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णयही आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला राज्यस्तरीय प्रयोगशाळा नागपूर इथं राहणार असून इतर ठिकाणांसाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे

नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केलं खादी उद्योगाला चालना मिळावी यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत खादी उद्योगाला आध्रनिकीकरणाची जोड देवून महाखादी ब्रॅण्ड विकसित करावा खादीच्या ब्रॅण्डींग केलेल्या वस्तुंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन द्यावी असं प्रतिपादन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं केलं आहे मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे

देशाचे अर्थकारण सक्षम करायचे असेल तर खादी उद्योगाला महाखादी ब्रॅण्डच्या माध्यमातून उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन दिली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महात्मा गांधी यांच्या विचारांवर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित महाराष्ट्र आणि महात्मा गांधी या प्रस्तक आणि श्राव्य सी

चं आणि महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा या लोकराज्य अंकाचं प्रकाशन महाखादीचे थीम साँगची लाँचींग फ्रेंड ऑफ हनी बी एपचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचं औचित्य साधत सीडबी म्हणजे भारतीय लघ्र उद्योग विकास बँकेनं राष्ट्रीय स्तरावर स्वयं उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्यम अभिलाषा हे जागृती अभियान स्रुरु केलं आहे

आजपासून येत्या आठ ऑक्टोबरपर्यंत देशभरात हे अभियान राबवलं जाणार आहे महाराष्ट्रातील नवकल्पना असणाऱ्यांना आणि स्टार्टअप विकसित करण्याची इच्छा असणाऱ्यांना महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेम्रळं मोठं व्यासपीठ मिळणार आहे आजपासून स्रुरु झालेल्या महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेमुळं महाराष्ट्रात नवं उद्योजक घडण्यास मदत होईल असा विश्वास राज्यपाल श्री चेन्नामनेनी विद्यासागर राव यांनी व्यक्त केला राजभवन इथं महिनाभर चालणाऱ्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा श्रभारंभ आज राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री सुरेश प्रभू उपस्थित होते उद्योजक कौशल्याचा शोध घेण्यासाठी आणि उद्योजकांच्या कल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी देशभरात स्टार्टअप इंडिया उपक्रमाअंतर्गत स्टार्टअप योजना सुरु करण्यात आली आहे वेगवेगळे प्रयोग होत असतात पण बाजारामध्ये त्या प्रयोगाचा वापर जेव्हा केला जातो तरच ती नवकल्पना यशस्वी होते येणाऱ्या काळात आपले आयुष्य चांगलं होण्यासाठी मन्रष्यबळाचा अधिकाधिक वापर आणि स्टार्टअप महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील उद्योजकांना स्टार्टअप विषयात योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि स्टार्टअप संदर्भातील विविध उपक्रमांचा लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप यात्राया उपक्रमाचा फायदा होणार आहे

या समारोहात नंदिनी चक्रवर्ती यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर प्रशांत डे रॉय तर संवादिनीवर श्रीकांत पिसे साथसंगत करणार आहेत त्यानंतर पंडित दालचंद शर्मा यांचं पखवाज वादन होणार असून त्यांना सारंगीवर घनश्याम सिसोदिया साथ संगत करणार आहेत आणि शेवटी पंडित संतोषक्मार नाहर यांचं व्हायोलिन वादन होणार असून त्यांना तबल्यावर पंडित सुधीर पांडे साथ देणार आहेत

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री देवराव भोंगळे आणि म्रुख्य कार्यकारी अधिकारी श्री जितेंद्र पापळकर यांचा यासाठी ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे

पर्यावरणाचं खरं रक्षण संतुलन आणि संवर्धन हे आदिम काळापासून जंगलात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनीच केलं आहे

मेळघाट आणि आदिवासी बांधवांच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे वित्त आणि वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा इथं दिली चिखलदरा इथल्या वन प्रशिक्षण केंद्रात आयोजित स्पोर्ट इव्हेंट फॉरेस्ट ट्रेनिंग इब्स्टिट्यूट आणि स्पायडर म्युझियमचं उद्घाटन करताना ते बोलत होते मेळघाटातील स्थलांतराचा प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि प्रशासनानं नागरिकांशी संवाद साधावा

नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी घेतला शिर्डीकरांच्या तसंच देशाच्या द्रष्टीनं हा सोहळा ऐतिहासिक असून त्यासाठी सर्वांनी प्रुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं श्री साई मंदिर परिसरातील बैठक कक्षात पालकमंत्री प्रा शिंदे यांनी साई समाधी शताब्दी सोहळा समाप्ती कार्यक्रम तयारीबाबत आढावा घेतला